अंतराळ महासत्तांच्या पंक्तीत आज भारताचा समावेश झाला मिशन शक्ती मोहिमेअंतर्गत भारताच्या ए सॅट या देशी बनावटीच्या उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी आज यशस्वीरित्या झाली असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधताना सांगितलं

आजच्या चाचणीमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराचं उल्लंघन झालेलं नाही देशाची सुरक्षितता आणि विकासाला बळकटी आणण्यासाठी ही चाचणी केल्याचं ते म्हणाले आजच्या यशस्वी मोहिमेमुळ भारत आता अमेरिका रशिया आणि चीनच्या पंक्तीत जाऊन बसला आहे असं मोदी यांनी सांगितलं मिशन शक्ती ही मोहीम यशस्वीपणे राबवल्याबद्दल त्यात सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचं मोदी यांनी अभिनंदन केलं

दुस या टप्प्यात महाराष्ट्रातल्या परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड उस्मानाबाद अमरावती अकोला बुलडाणा आणि सोलापूर या दहा मतदारसंघाचा समावेश आहे पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जाच छाननी काल झाली

अरुणाचलप्रदेश नागालँड आंध्रप्रदेश तेलगण गुजरात कर्नाटक ही ती राज्य आहेत महाराष्ट्रासाठी नेमणूक करण्यात आलेले विशेष खर्च निरिक्षक शैलेंद्र हांडा यांच्याकडे गुजरातचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे गोव्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमधला सहकारी पक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीनपैकी दोन आमदारांनी भाजपामधे प्रवेश केला आहे

आतापर्यंत सर्वाधिक सदस्य असलेल्या काँग्रेस पक्षाशी भाजपानं आता बरोबरी साधली आहे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपाप्रणित सरकारचा सहकारी पक्ष आहे

हा घटनाक्रम राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सहयोगी पक्षांसाठी स्पष्ट संकेत आहे की भाजपाबरोबर कोणत्याही प्रकारची भागिदारी त्या पक्षाच्या अस्तित्वासाठी घातक असते अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे तेलंगणात विधानपरिषदेच्या तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्ष काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी पाठिंबा दिलेले तीनही उमेदवार विजयी झाले आहेत एका पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघात काल मतमोजणी झाली निकाल आज सकाळी जाहीर झाले

ग्रामीण भागातल्या मतदान केंद्रावरच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेतील जाईल

आय आर अर्थात प्रथम माहिती अहवालात कोणत्याही व्यक्तीच्या जातीचा उल्लेख करायला पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयानं मज्जाव केला आहे उच्च न्यायालयानं काल न्यायालयीन अधिकारी तसंच पंजाब हरयाणा आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारांना याविषयी निर्देश दिले राज्याचे मुख्य सचिव म्हणून उरविंदर पाल सिंग मदान यांनी आज पदभार स्वीकारला दिनेश कुमार जैन यांची लोकपाल मंडळात सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यामुळे त्यांना काल कार्यमुक्त करण्यात आलं निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर मदान यांची सचिवपदी नेमणूक करण्यात आली वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार मदान यांच्याकडे देण्यात आला अहे

दहशतवाद्यांना आश्रय किंवा पाठिंबा देणा यांच्या विरोधात जगानं ठोस कारवाई केली पाहिजे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे क्रोएशियाची राजधानी झागरेब ब्रुं काल रात्री तिथल्या भारतीय समुदायासोबत झालेल्या स्वागत समारंभात ते बोलत होते मानवतापूर्ण व्यवहार अबाधित राखण्यासाठी शांतता आणि सुरक्षा या फार महत्त्वाच्या बाबी आहेत देशातल्या नागरिकांचं रक्षण तसंच कल्याण यासाठी भारत सर्व पावलं उचलेल अशी ग्वाही त्यांनी दिली भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक वाढीमधे मोलाची भूमिका बजावत आहे या समारंभाला भारतीय समुदाय मोठ्या सख्येनं उपस्थित होता

सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या पीठानं शरीफ यांना जामीन मंजूर केला मात्र शरीफ यांना देशाबाहेर जायला मनाई करण्यात आली आहे अफगाणिस्ताननं पाकिस्तानमधल्या आपल्या राजदूतांना माघारी बोलावलं आहे अफगाणिस्तानमधे हंगामी सरकार स्थापन केलं जावं अशी सूचना पाकिस्तानचे प्रधानमंत्री चिना खान यांनी नुकतीच केली आहे त्यावर अफगाणिस्ताननं आक्षेप घेतला आहे हा हस्तक्षेपाचा प्रकार असून राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा अनादर असल्याची प्रतिक्रिया अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण सहकार्यामधे झपाट्यानं वाढ होत आहे असं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे अमेरिकन प्रशासनाचे उपप्रवक्ता रॉबर्ट पॅलाडिनो यांनी एका वार्ताहर परिषदेत या विषयी माहिती दिली हिंद प्रशांत क्षेत्रात भारत हा फार महत्वाचा सुरक्षा भागिदार असून भारत अमेरिका द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं सुरक्षा सहकार्यात झपाट्यानं वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं

सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज भारताची गाठ कॅनडाशी पडणार आहे

या विजयामुळे सात गुण मिळवून भारत दुस या स्थानावर पोचला आहे यजमान मलेशियाची तिस या स्थानावर घसरण झाली आहे आज होणा या तिर सामन्यांमधे पोलंड विरुद्ध जपान आणि कोरिया विरुद्ध मलेशिया अशा लढती रंगतील तैपेईमधे तावायुआन क्रें सुरु असलेल्या बाराव्या आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मनू भाकर आणि सौरभ चौधरी जोडीनं जागतिक विक्रमाची पात्रता गाठली दहा मीटर एअर पिस्तल मिश्र सांघिक गटात या जोडीनं सुवर्णपदक मिळवलं भारताची दुसरी जोडी अनुराधा आणि अभि षेक वर्मानं देखील अंतिम फेरी गाठली